ते वाराणसीमध्ये स्थापन केलेलं सहावं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या दक्षिण आशियायी प्रादेशिक केंद्र राष्ट्रला समर्पित करणार आहेत हे केंद्र दक्षिण आशिया आणि सार्क प्रदेशासाठी तांद्ळ संशोधनासाठी लाभदायी ठरणार आहे तसंच देशाच्या पूर्वोत्तर भागातलं अशा प्रकारचं असलेलं हे पहिलचं आंतरराष्ट्रीय केंद्रामुळं या प्रदेशामध्ये तांदळाच्या भरघोस उत्पादनासाठी मोठी मदत होणार आहे या नंतर पंतप्रधान मोदी एक जिल्हा एक उत्पादन या प्रादेशिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहे यावेळी ते महाराज सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित करणार आहेत

देशामध्ये कांद्याचे भरमसाठ उत्पादन झाल्यानंतर कांद्याचे भाव पडल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे कृषी मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे या स्थितीचा सामना करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे किंमती स्थिर होण्यास मदत होईल असंही या पत्रकात म्हटलं आहे

मात्र ज्लैपासून कांदा निर्यातीला पाच टक्के सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता

एकोणसाठे मिनिटात कर्ज या योजनेअंतर्गत हे कर्ज मंजूर करण्यात आलं असल्याचं या मंत्रालयानं लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे

या अभियानात सात भारतीय यात्रींसह अवकाशयान पृथ्वीपासून सर्वात खालच्या एका कक्षात सात दिवसांसाठी थांबून संशोधन कार्य करून शकेल या अभियानासाठी यात्रींना अवकाशात घेऊन जाऊ शकेल अशा जी एस एल व्ही एम के तीन या अवकाशायानाची निवड करण्यात आली आहे या अभियानासाठी मंजूर करण्यात आलेल्या दहा हजार कोटी रुपयांमध्ये या अभियानासाठीचं नवं तंत्रज्ञान विकसीत करण्याबरोबरच यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्मिती देखील करण्यात येणार आहे

रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलेल्या वार्षिक अहवालात या वर्षात एटीएमची संख्या दहा हजारांनी कमी होवून ती दोन लाख सात हजार इतकी झाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे डिजिटल व्यवहारामध्ये झालेली वाढ हे एटीएमच्या संख्येत घट होण्यामागील एक कारण असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

सामान्य व्यक्तीही रूग्णालयाची ठराविक शुल्क दिल्यावर इथं उपचार घेऊ शकतात असं श्रम आणि रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवाल यांनी सांगितलं सध्या प्रायोगिक तत्वावर निवडक रूग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली असून कालावधीनंतर देशभरातल्या सर्व ईएआईसीच्या रूग्णालयामंध्ये ही योजना लागू केली जाणार असल्याचं ते म्हणाले

स्वामीनाथन आयोगानुसार दीडपट हमीभाव द्यावा आणि शिरपूर तालुका द्रष्काळग्रस्त जाहीर करा या मागण्या देखील हे शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे